एम

तिन्ही सेनादलं एक संघ म्हणून काम करतील असं रावत यांनी त्यानंतर सांगितलं सरंक्षण दल प्रमुख म्हणून आपण साधनसामुप्रीचं अधिक चांगलं व्यवस्थापन आणि तिन्ही सेवादलांमधली एकात्मता वृद्वी यांना प्राधान्य देऊ त्यातून सशस्र दलं मजबूत केली जातील असं ते म्हणाले खरेदी प्रक्रियेच्या प समानीकरणालाही प्राधान्य राहील सशस्र दलं राजकारणापासून दूर राहतील आणि ज्यावेळी जे सरकार सत्तेवर असेल त्याच्या निर्देशांनुसार काम करेल या तिन्ही सेवादलांसाठी उपलब्ध असलेल्या साधनसामुगीचा जास्तीत जास्त आणि उत्तम उपयोग करुन घेण्यासाठी आपण प्रयत्न करुन घेणार असल्याचं रावत यांनी सांगितलं लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे एअरचीफ मार्शल राकेश कुमार सिंग भदौरिया आणि नौदलप्रमुख करमबिर सिंग तसंच तिर वरीष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते संरक्षण दलप्रमुख म्हणून जनरल बिपीन रावत यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे देशाला पहिला संरक्षणदलप्रमुख मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आहे आपल्या सेनादलांचं आधुनिकीकरण करण्याची मोठी जबाबदारी संरक्षणदलप्रमुखांवर आहे आवश्यक लष्करी तज्ज्ञतेसह लष्करी व्यवहारांच्या विभागाची तसंच सीडीएस या पदाची निर्मिती हा ऐतिहासिक क्षण आहे या व्यापक सुधारणांमुळे देशाला आधुनिक युद्धाच्या बदलत्या आवाहनांना सामोरं जाण्यास मदत होईल असं ट्विट मोदी यांनी केलं आहे देशाच्या रक्षणासाठी बलिदान करणा या सर्व शहीदांना त्यांनी आदरांजली वाहिली आहे भारतानं आपल्या चीनलगतच्या सीमेवर अधिक लक्षं देणं गरजेचं आहे असं नवे लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी म्हटलं आहे काल जनरल बिपीन रावत यांच्याकडून पदभार स्वीकारल्यानंतर नरवणे यांनी आज नवी दिल्ली ॐ लष्करप्रमुख म्हणून पहिली मानवंदना स्वीकारली त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते देशापुढच्या कोणत्याही धोक्याला तोंड द्यायला लष्कर समर्थ आहे असं ते म्हणाले चीनशी असलेल्या सीमावादाबाबत त्यांनी सांगितलं की सीमेवर शांतता कायम राखल्यामुळे तोडगा काढण्याचा मार्ग मोकळा होईल आपल्या नेतृत्वाखाली लष्कराची मोहिमसज्जता आणि आधुनिकीकरण यांना सर्वोच्च प्राधान्य असेल असं जनरल नरवणे म्हणाले जम्मू कश्मीर मधल्या रामबन ते बनिहाल या मार्गाचं चौपदरीकरण आणि घेनानी सुधमहादेव मार्गाच्या दुपदरीकरणाचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं असे आदेश जम्मू कश्मीर चे उपराज्यपाल गिरीश चंद्र मुर्तू यांनी एन

आई अर्थात भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण आणि एन

एल अर्थात पायाभूत संरचना विकास निगम लिमिटेड यांना दिले आहेत जम्मू क्वि काल झालेल्या बैठकीत उपराज्यपालांनी विविध विकास कामांचा आढावा घेतला रस्ते अपघातांचं प्रमाण कमी व्हावं या हेतूनं अपघात प्रवण ठिकाणी कठडे आणि आवश्यक ते उपाय करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले नागरिकत्व सुधारणा कायदा हा पूर्णपणे कायदेशीर घटनात्मक आणि संपूर्ण देशाला एका सूत्रात बांधून ठेवणारा आहे असं केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं ते काल तिरुअनंतपूरम बें बातमीदारांशी बोलत होते केरळ विधानसभेच्या विशेष सत्रात नागरिकत्व सुधारणा कायदा फेटाळण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्याच्या पार्बभूमीवर त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं नागरिकत्वा संदर्भात कायदा करण्याचा आधिकार केवळ संसदेला असून तो कोणत्याही राज्याच्या विधानसभेच्या अखत्यारित येत नाही असं प्रसाद म्हणाले हा कायदा देशातल्या कोणत्याही नागरिकाच्या विरोधात नाही तर पाकिस्तान बांग्लादेश आणि अफगाणिस्तानातून भारतात आश्रयाला आलेल्या सहा अल्पसंख्य समाजातल्या नागरिकांच्या हिताचा आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात रॅलीचं आयोजन केलं आहे

हा कायदा म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा ऐतिहासिक निर्णय आहे असं आठवले म्हणाले जम्मू कश्मीरमधे राजौरी जिल्ह्यात नौशेरा सेक्टर श्रे दहशतवाद्यांविरोधात सुरु असलेल्या शोधमोहिमेदरम्यान आज दोन भारतीय जवान शहीद झाले शोधमोहिम अद्याप सुरु असल्याचं लष्कराच्या प्रवक्त्यानं सांगितलं वनसंरक्षण आणि संवर्धनक्षेत्रात जम्मू कश्मीरनं लक्षणीय कामगिरी केली आहे गेल्या दोन वर्षात वनक्षेत्र परिसरात वाढ करणाऱ्या देशातल्या पहिल्या पाच राज्यांमधे जम्मू कश्मीरनं क्रमांक पटकावला आहे डेहराडून खिल्या भारतीय वन सर्वेक्षण संस्थेच्या अहवालात ही माहिती दिली आहे

सेवा काल रात्रीपासून पूर्ववत सुरु झाली यासोबतच जम्मू आणि काश्मीरमधल्या सर्व सरकारी रुग्णालयांमधे विरनेट ब्रॉडबँडसेवादेखील सुरु झाली आहे याशिवाय कठुआ जिल्ह्यातल्या लखनपूर अंतनाग जिल्ह्यातल्या लोअर मुंडा तसंच रेल्वे स्थानक आणि विमानतळासह तिर ठिकाणी असलेले टोलनाके आजपासून हटवले जाणार असल्याचं जम्मू काश्मीर सरकारचे प्रवक्ते रोहीत कन्सल यांनी काल जम्मू श्वि बातमीदारांशी बोलताना सांगितलं यासंदर्भात अर्थमंत्रालयानं अधिसूचना जारी केली आहे अशी माहितीही त्यांनी दिली यामुळे जम्मू काश्मीरला दीड हजार कोटी रुपयांचा महसुली तोटा होणार असल्याचं ते म्हणाले सल्लागार म्हणून काम पाहात असलेले के

शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चाधिकार समितीची स्थापना केली जाईल

यानंतर आपण चीनसोबतच्या व्यापाराविषयी अजुनही न सुटलेल्या मुद्यांवर चर्चा करण्यासाठ चीनचा दौरा करणार असल्याचंही ट्रम्प यांनी सांगितलं आहे या कराराअंतर्गत अमेरिकेनं चीनी मालावर लादलेलं शुल्क कमी करायला तर चीननं अमेरिकेच्या कृषी उत्पादनांची अधिक प्रमाणात खरेदी करायला सहमती दर्शवली आहे

महाराष्ट्रात मुंबईत मरीन ड्राईव्हसारख्या चौपाटयांवर इजारो लोकांनी काल मध्यरात्री नव्या वर्षाचं स्वागत केलं नवंवर्ष स्वागताच्या विविध कार्यक्रमांना मोठी गर्दी असली तरी या काळात कोणताही अनुषित प्रकार घडला नाही असं वाहतूक पोलिस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी सांगितलं

नववर्षांच्या स्वागतासाठी चेन्नईत हजारो लोक तिथल्या प्रसिद्ध मरिना चौपाटीवर जमले होते गोव्यातल्या समुद्रकिनाऱ्यांवरही नववर्षाच्या स्वागतासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं

आसाममधे चंदेल जिल्ह्यात चामोल साजिर तंपक रस्त्याच्या उद्घाटन समारंभात हा हल्ला झाला होता